मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदान पूर्ण होईपर्यंत प्रचारकी जाहिरातींवर निवडणूक आयोगाची बंदी

आयपीएल क्रिकेटी मधे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना बंगळूरु मधे तर राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना जयपूरमधे रंगणार

प्रचाराची मुदत येत्या मंगळवारी संपणार असून त्यापूर्वी जास्तीत जास्त मतदरांपर्यंत पोचवण्याचा सर्वच उमेदवारांचा प्रयत्न आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आज त्रिपुरात गोमती आणि मणिपूर तसंच पश्चिम बंगालमधे कुचबिहार श्वे होत आहे कॉंप्रेस पक्ष मध्यमवर्गीयांना स्वार्थी आणि लालची ठरवून त्यांच्यावर कराचा बोजा टाकू पाहत असल्याचा आरोप मोदी यांनी काल नांदेड येथे जाहीर सभेत केला भाजपा अध्यक्ष अमित शाह आज ओदिशामधे भुवनेबर ििं विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करतील त्यानंतर ते बेलगाव िंग मेळाव्यात भाग घेतील महाराष्ट्रात गडचिरोली आणि चंद्रपूर िि शहांच्या सभा होणार आहेत महाराष्ट्रात निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातली प्रचारसभा प्रधानमंत्री लातूर जिल्ह्यात औसा श्विं घेणार आहेत

भारत बंगालादधीजमीन करार झाल्यानंतर दोन्ही दधीच्या सीमध्ते वसलखिा नागरीकांचा समस्याचं समाधान झालं आह असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधल्या कुच बिहार जिल्ह्यात घक्रिख्वा प्रचार सभर्व सांगितलं कुच बिहारमधील नागरिकांच्या विकासासाठी केंद्रानं मोठी आर्थिक मदत कली आहखेसंही तम्हिणाल प्रश्विम बंगालच्या मुख्यमंत्री या स्पीड ब्रस्त्रे असून केंद्रानं सुरु क्लिखिा अनक्त योजनाना त्यांनी विरोध क्ल्यामुळत्रिय योजना राज्यात होऊ शकल्या नाही अशी टिका त्यांनी यावछी कली राष्ट्रीय नागरीक नोंदणी पुस्तीका ही गरज असून मतांसाठी पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री घुसखोरीला पाठबळ दक्षीआहस्तिअसं तव्हिणालक्ष उत्तर प्रदक्षीत समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल आघाडी तर्फे सहारणपूर जिल्ह्यात दक्विद क्विक पहिली संयुक्त प्रचार अभियान करुन प्रचाराला सुरुवात क्वीी जाणार आहा जेहारणपूर आणि पश्चिम उत्तर प्रदधीतल्या सात मतदानसंघात यस्वी गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून आज दब्बिद अत्रीनही पक्षाच डिग्गज नद्वसिभा घणीर आहेत

भंडारी पोखरी श्रून निरंजन पटनायक भ्रद्रक ध्वून नलिनीकांत मोहंती बालीकुडा एरास्मा ध्वेर्ड्विं ललितद्दु मोहपात्रा यांना उमद्ववारी दघ्वात आली आहध्वेवी दिल्ली थें पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ही नाव निश्वित करण्यात आली

रोजीव कुमार यांना अटक करण्यापासून रोखणा या निर्णयाचा पूनर्विचार करावा अशी मागणी सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयाला क्ली आहा राजीव कुमार यांनी सारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी बरीच माहिती दिली नसल्याचा आरोप सीबीआयनं याचिकते कला आहा आरदा चिटफंड घोटाळा प्रकरणाच्या विशाष्ट प्रकरणाच्या विशाष्ट तपास पथकान राजीव कुमार प्रमुख होतबा प्रकरणाचा तपास नंतर सीबीआयच्या हवाली करण्यात आलं होता भूषण पॉवर अँण्ड स्टील लिमिटट्ट कंपनीच्या संचालक तसंच प्रवर्तकांनी मोठ्या प्रमाणावर क्लिस्खा बँक घोटाळ्याचा तपासासाठी सीबाआय अर्थात केंद्रीय अन्वप्रिण संस्था काल त्यांच्या कार्यालय तसंच निवासस्थानांवर छाप तल दिल्ली चंदिगढ कोलकाता ओदिशा अशा विविध ठिकाणी हस्त्रापचिालण्यात आला त्रा कंपनीच प्रिदाधिकारी तसंच अज्ञात सरकारी अधिका यांविरोधात सीबीआयनं याप्रकरणी गुन्हा दाखल कला आहा आरोपींनी बँकांचा निधी मोठ्या प्रमाणावर बनावट कंपन्यांकडविळवल्याचा आरोप सीबीआयनं ठब्लिा आह

जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात शोप साहिब शे संरक्षण दलानं कलिल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाल आतल्या एकाची ओळख पटली असून राहिल रशिद शखी हा दहशतवादी मध्य काश्मिरच्या नुन्नई मंदखील जिल्ह्याचा रहिवासी आह अंरक्षण दलांच्या शोधमाहिम देरम्यान जिाम साहिव क्षे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं प्रत्युत्तरादाखल संरक्षण दलांनी क्लिखा गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाल

यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कर परिषदेला अनेकदा सांगण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील चार टप्प्यात होणा या निवडणूका लक्षात घस्तिन निवडणूक आयोगानं सध्या लोकप्रिय असलखा आयपीएल क्रिकटी सामन्याचा उपयोग करुन घटीमतदार जागृती सुरु क्ली आह उत्त्वा बुधवारी झालखी मुंबई डियन्स आणि चन्निई सुपरकिंग्जस सामन्याच्या वक्षी एक प्रयत्न क्वी गवी असून यापुढ मुंबईत होणा या सर्व सामन्याच्या वक्षी अशा प्रकारचं अभियान राबवलं जाईल राज्याच मुख्य निवडणूक अधिका यांनी भारतीय क्रिकेटी नियमक मंडळाशी संपर्क साधून जागरुकता अभियान सुरु करण्याची सूचना निवडणूक आयोगानं कली होती